काल ज्या प्रमुख उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद कॉंग्रेस नेत्या मीरा कुमार तसंच अभिनेता शत्रुध्न सिन्हा यांचा समावेश होता काही राज्यांमधल्या विधानसभांच्या रिक्त जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचं मतदानही काल घेण्यात आलं यात गोव्यातल्या पणजी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता

बहतांश सर्वेक्षणांचा निष्कर्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआलाच बहमत मिळेल असा आहे सर्वेक्षणाचा कौल असा असला तरी केंद्रात बिगर भाजपा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री आणि तेलगूदेसम पक्षाचे नेते एन चंद्राबाबू नायडू यांनी काल दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली दिल्लीत साम्यवादी पक्षांच्या नेत्यांनाही ते भेटले त्यानंतर नायडू बसपा नेत्या मायावती आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी लखनौला रवाना झाले आहेत सेवी निवडणुकीसारख्या देशातील महत्वाच्या घटनांचे परिणाम शेअर बाजारावर लगेच झालेले दिसतात या घटनांचा फायदा घेऊन कोणी गैरव्यवहार करू नयेत यासाठी मुंबई शेअर बाजार आणि सेबीनं आपली दक्षता यंत्रणा सतर्क ठेवली आहे काल मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले त्यानंतर आजच प्रथम शेअर व्यवहार होणार आहेत हे लक्षात घेऊन आजपासूनच बाजारातील व्यवहारावर करडी नजर असेल ती निवडणुकीचे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत कायम राहील असं सेबीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं

सर्वाधिक खर्च भाजपानं केला गुगल फेसबुक आणि युट्यूबनं काल आपल्याला गेल्या चार महिन्यात मिळालेल्या राजकीय जाहीरातींचे आकडे जाहीर केले

उपलब्ध जलसाठा वळवण्याचा या ग्रामस्थांचा विचार होता मात्र दरवाजा तोडताना भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं असल्याचं पोलीसांनी सांगितलं हा प्रकार करणाऱ्या दळवट गावातील चार जणांना अटक करण्यात आली आहे कोयना पाणी राज्यातील धरणांमधील पाणीपातळी घसरत चालली असून कोयना धरणातील जलसाठाही आटत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

या जलविद्युत प्रकल्पातील चौथ्या टप्प्यासाठी लागणारं पाणी अप्रं असल्याचं अधिकृत सुत्रांनी सांगितलं

आता तर सातपूडा पर्वत रांगामध्ये दुर्गम भागातल्या पाणी टचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं अनोखी योजना सुरू केली आहे ऐकुया हा वृत्तांत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील कुवली डाबर ग्रामस्थांना चक्क गाढवांद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना सरकारनं सुरू केली आहे साडेतीनशे लोकवस्तीच्या या गावातली एकमेव विहीत आटल्यानं ग्रामस्थ हैराण झाले होते गावाला रस्ताच नसल्यानं पाणी पुरवठा करायचा कसा हा प्रश्न होता अखेर ही आगळी पाणी पुरवठा योजना सुरू करावी लागली

दिवसभरातून दोन फेऱ्यांत तब्बल नऊशे लीटर पाण्याची वाहतुक केली जाते

शहराचा विस्कळीत झालेला पाणीप्रवठा तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काल मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं

गरजेनुसार आणखी चारा छावण्यांना मंजुरी देण्याचे आदेश त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयानं जारी केला आहे या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचं जतन होतं तसंच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्त हानी टाळणं शक्य होतं नक्षलबंद गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं कुरखेडा तालुक्यातील वारवी चिपरी तसंच एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथील वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली

शिवाय एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्ते रोखून धरले होते

मात्र ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केलं असा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी काल जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन केलं होत

सर्व गाड्यांना द्वीतीय श्रेणीचा अनारक्षित डबाही असेल बँक ऑफ बडोदा देना आणि विजया बँकेच बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर आता या बँकाच्या काही शाखा बंद होण्याची किंवा स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकाच भागात असलेल्या दोन किंवा तीन शाखा सुरू ठेवण्यात काहीच हशील नसल्यानं त्या एकतर बंद कराव्या लागतील किंवा हलवाव्या लागतील लवकरच याबाबत निर्णय घेऊ असं बॅंकेकडून सांगण्यात आल्याची बातमी काल पीटीआयनं दिली मेळघाट मेळघाटात वाघांच्या संख्येत नाही पण बिबटे आणि अस्वलांच्या संख्येत वाढ झाल्याचं आढळून आलं आहे

मृत्युमुखी पडलेले तिघेही बोरीवली परिसरातील होते

कंपन्यातील वादामुळे नाविकांना जहाजात अडकवून ठेवता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्चन्यायालयाच्या अवकाशकालीन पीठानं दिल्यानंतर या नाविकांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला हवामान विदर्भासह मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे

राज्यात सर्वत्र हवामान कोरड आहे आजही तसंच राहील उद्यापासून मात्र कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे